पंतप्रधान नरेंद्र मोदी आज भारत अमेरिका व्यापार परिषदेच्या वतीनं आयोजित भारत संकल्पना परिषदेत भाषण करणार आहेत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

अन्य काही ठिकाणी उद्यापासून लॉकडाऊन करण्यात येणार आहे

याद्वारे शिक्षणासाठी शिष्यवृत्ती मुलांसाठी कौशल्य प्रशिक्षण आणि विवाहासाठी मदत आरोग्य आणि विमा योजनांचा लाभ लेबर डॉट टीएन डॉट जीओवी डॉट इन या पोर्टलवर नोंदणी करून घेता येणार आहेत लॉकडाऊनमुळे सध्या असलेल्या प्रवास निर्बंधामुळे अडकून पडलेल्या हजारो कामगारांना याचा फायदा होणार आहे

लोकसंख्येची मोठी घनता असलेल्या मुंबईकडे सगळ्या जगाचं लक्ष लागून राहिलं होतं पण आपण प्रयत्नपूर्वक या विषाणूचा संसर्ग रोखला आहे त्याची दखल जागतिक आरोग्य संघटनेनेही घेतली आहे पण आता आपली आणखी कसोटी आहे त्यामुळे गाफील न राहता कोरोनाच्या रुग्णसंख्येचा आलेख कमी करण्यासाठी सर्व यंत्रणांना सतर्क करा असे निर्देश मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी काल दिले मुंबईतील कोरोना विषाणूचा प्रतिबंध तसंच पावसाळ्यात उद्भवणाऱ्या समस्यांबाबत मुख्यमंत्र्यांनी दूरदृश्य प्रणालीद्वारे आढावा घेतला मुख्यमंत्र्यांनी काल सोलापूर जिल्ह्याचाही आढावा घेतला सोलापूरमधील कोविड रुग्णांची वाढती संख्या थोपवा तसंच चेस दि व्हायरस मोहीम प्रभावीपणे राबवून सोलापूर कोरोनामुक्त करा असे निर्देश उद्धव ठाकरे यांनी यावेळी दिले

विधानसभा अध्यक्षांनी हा आदेश स्वीकारला आहे

जेईई मुख्य आणि एन डी ए या दोन्ही परीक्षा देणाऱ्या उमेदवारांचा विचार करून त्या एकाच तारखेला घेतल्या जाणार नाहीत याची सरकारकडून काळजी घेतली जाईल असं केंद्रीय मनुष्यबळ विकास मंत्री रमेश पोखरियाल निशंक यांनी म्हटलं आहे या दोन्ही परीक्षा एकाच वेळी घेण्यात येऊन नयेत अशी विनंती विद्यार्थ्यांकडून करण्यात आली असून सरकारनं ही विनंती विचारात घेतली असल्याचं निशंक यांनी सांगितलं येस बॅंकेचे संस्थापक राणा कपूर यांचा जामीन अर्ज मुंबईच्या आर्थिक अफरातफर प्रतिबंधक कायदा न्यायालयाचे विशेष न्यायाधीश पी पी राजवैद्य यांनी फेटाळला आहे

संततधार पावसामुळे आसाममधील पूर परिस्थितीमध्ये अद्याप सुधारणा झालेली नाही

बारपेटा धुबरी गोलपारा दक्षिण सालमारा मांकाचार भागाला पुराचा सर्वात जास्त फटका बसला आहे अनेक भागातील घरांच्या छपरापर्यन्त पुराचे पाणी आले आहे आसामचे मुख्यमंत्री सरबानंद सोनोवाल यांनी काल चिरांग बोंगाईगाव आणि गोलपारा जिल्ह्यांना भेट देऊन पूरग्रस्त जनतेची विचारपूस केली आणि जिल्हा प्रशासनाला मदतीसंबंधी सूचना दिल्या

बिहारमधील पूर स्थिती आणखी बिकट झाली आहे नेपाळमध्ये झालेल्या मुसळधार पावसामुळे गंडक बंधाऱ्यातून मोठ्या प्रमाणात पाण्याचा विसर्ग सुरू झाल्यामुळे सरण वैशाली मुझफरपूर आणि पूर्व पश्चिम चंपारण जिल्ह्यात अति दक्षतेचा इशारा देण्यात आला आहे

अनेक नद्या धोक्याच्या पातळीवरून वाहत आहेत

उत्तराखंडमध्ये पावसामुळे सामान्य जनजीवन विस्कळीत झाल आहे जिल्हा मुख्यालयांना जोडणारे अनेक रक्ते बद झाल्यामुळ राज्याच्या सुदूर डोंगराळ भागांमधील रस्तेसंपर्क ठप्प झाला आहे दरम्यान पिठोरागड जिल्ह्यातील मुनसीयारी भागात पडलेल्या घरांमधून बचाव पथकांनी आणखी चार मृतदेह बाहेर काढले आहेत

राजधानी दिल्लीत काल पुन्हा मुसळधार पाऊस पडला अनेक सखल भागांमध्ये पाणी साठल्यामुळे त्याचा वाहतुकीवर परिणाम झाला

दरम्यान आज मुंबईत ढगाळ वातावरण राहील आणि पावसाच्या हलक्या सरी पडतील चेन्नई मध्ये आकाश ढगाळ राहील कोलकाता जम्मू काश्मीर चंदीगड पाटणा आणि भोपाळ मध्ये गडगडाटासह पाऊस अपेक्षित असून मुजफ्फराबाद अहमदाबाद बेंगळुरू इथं आकाश प्रमुख्याने ढगाळ राहील तर श्रीनगर इथं आकाश निरभ्र राहील असा हवामान खात्याचा अंदाज आहे या बरोबरच हे राष्ट्रीय बातमीपत्र संपलं नमस्कार